कोविड संदर्भातील चाचणी विषयक तंत्रज्ञान बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मागोवा उपचारांसाठी औषधांची उपलब्धता वगैरे मुद्द्यांचाही त्यांनी या बैठकीत आढावा घेतला

लस तयार करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांना सरकारकडून आवश्यक सर्व सुविधा आणि पाठबळ देण्यास सरकार बांधील असल्याचंही त्यांनी नमूद केलं सेरो सर्वेक्षण आणि चाचण्यांमध्ये वेगानं वाढ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले तसंच आरोग्य मंत्रालयाच्या सर्वंकष लस वितरण यंत्रणेचाही मोदी यांनी या बैठकीत आढावा घेतला सुचना सरकारनं कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व विभागांना अनेक सूचना जारी केल्या आहेत

राष्ट्रपती तर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरुबांगुली बेर्दिमुहा मेदोव्ह यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा केली उभय देशांदरम्यान ऐतिहासिक काळापासून असलेल्या स्नेहपूर्ण सांस्कृतिक संबंधांचा दोन्ही नेत्यांनी यावेळी विशेषत्वानं उल्लेख केला विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यानच्या सहकार्यात वाढ होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं

एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यानं एका मुलाखतीत हा दावा केल्याचं वृत्त काही भारतीय प्रसारमाध्यमांनी दाखवलं होतं ते आम्ही पाहिलं असून या अधिकाऱ्यानं भारताच्या अंतर्गत बाबीसंदर्भात काही िप्पिणी केल्याचंही त्यामध्ये आढळलं आहे पाकिस्तानच्या अंतर्गत अपयशामुळे तिथल्या जनतेचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीचा हा पाकिस्तानचा कावा असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं भारत चीन भारताच्या अंतर्गत बाबींवर काहीही बोलण्याचा चीनला अजिबात अधिकार नाही असं भारतानं म्हा कें आहे चीनच्या प्रतिक्रियेबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख हे भारताचे अविभाज्य भाग होते आहेत आणि राहतील त्याच बरोबर अरुणाचल प्रदेशही भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ही बाब चीनला अनेक वरिष्ठ स्तरांवरील बैठकीत अत्यंत स्पष्ट शब्दांत ठामपणे सांगण्यात आली आहे सीमा भागात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी भारतानं सीमेलगतच्या भागात पायाभूत विकास केला आहे या भागाचा आर्थिक विकास करण्यावर सरकारचा भर असून देशाच्या सुरक्षिततेसाठीही या पायाभूत सोयी सुविधा महत्त्वपूर्ण असल्याचं अनुराग श्रीवास्तव म्हणाले सीमा भागातल्या पायाभूत विकासाबाबत चीननं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ते बोलत होते

विविध आजारांपासून बचावासाठी हात धुण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि त्याबाबत जनजागृती करणं हा या दिवसाचा उद्देश आहे सध्याच्या कोरोना संकाच्या काळात तर या दिवसाचं महत्त्व प्रकर्षानं दिसून येत आहे ऐकुया याबाबतचा एक वृत्तांत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे सुरक्षित अंतर राखणे प्रतिकारशक्ती वाढवणे या सर्व उपायांबरोबरच साबणाने हात स्वच्छ धुणे हा एक अत्यंत प्रभावी उपाय ठरला आहे आणि आता जेव्हा हळूहळू टाळेबंदी शिथिल होऊन आपण पुन्हा सर्व व्यवहार सुरू करण्याच्या टप्प्यावर आहोत तेव्हा तर हातांची वारंवार स्वच्छता ही आपल्या दिनचर्येचा भागच व्हायला हवी कोरोनाला रोखायचं असेल तर इतर सर्व उपायांबरोबर हात धुण्यालाही खूप महत्त्व आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या नैऋत्य आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंग यांनी म्हटलं आहे शिंकल्यावर किंवा खोकल्यावर आजारी माणसांची काळजी घेतल्यानंतर शौचालयाचा वापर केल्यानंतर स्वयंपाक बनवण्यापूर्वी जेवणापूर्वी प्राण्याना हाताळल्यानंतर कुठल्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर बाहेरून घरी आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवायलाच हवेत

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली

ती पुन्हा उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मलीीलेक्स आणि चित्रपामृह चालकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी राज्याचा सांस्कृतिक विभाग चित्रपश्रेहांसाठीच्या कार्यप्रणालीचा मसुदा तयार करत असल्याचं सांगितलं त्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर लवकरच चित्रप गृहं उघडण्यास परवानगी दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं चित्रप पाहताना वातानुकूलित सभागृहात दोन तासांपेक्षा जास्त वेळ बसल्यानंतर प्रेक्षकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची अतिशय का कोरपणे खबरदारी घेणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान आज देशात इतर काही राज्यांमध्ये मार्गदर्शन सूचनांचं पालन करून काही चित्रपशिहं उघडण्यात आली उत्तर प्रदेश सरकारनं कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांसह मर्यादित प्रेक्षकसंख्येचं बंधन घातलं आहे त्या सर्वांचं पालन करत आज उत्तरप्रदेशात थोड्याच संख्येत चित्रप ग्रेहं सुरू झाली कर्नाके सरकारनं आजपासून चित्रपग्रेहं उघडण्यास परवानगी दिली होती त्यामुळे बंगलुरू इथं सात महिन्यांनंतर आज काही मलांगे लेक्स सुरू झाली मात्र राज्याच्या उर्वरित भागातील चित्रपागृह चालकांनी मात्र ती उद्यापासून सुरू करायचं ठरवलं आहे तेलंगणमध्ये सरकारनं थिए उ चालकांना अद्याप काही मार्गदशक सुचना दिल्या नसल्यानं तसंच सध्या पावसाचा जोर असल्यानं तेलंगणमधल्या थिए ते मालकांनी तूर्त तरी चित्रपश्रिहं न उघडण्याचा पर्याय निवडला आहे ध्वजदिन निधी प्राणपणानं देशाचं रक्षण करणारे सशस्त्र सेना दलाचे जवान आणि त्यांच्या कु िियांविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी सशस्व सेना ध्वज दिन निधीला सहाय्य करावं असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं आहे

गौडा औषधे जेनेरीक औषधांची निर्मिती आणि निर्यातीत भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचं केंद्रीय रसायने आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी म्हा कें आहे

द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते या परिषदेत सहभागी झाले होते

जगभरात एक विश्वासार्ह औषध पुरवठादार देश म्हणून भारतानं ओळख मिळवली आहे असंही ते म्हणाले देशात सात औषध निर्मिती केंद्र विकसित करण्यात येत असून जगभरातील उत्पादकांनी इथं गुंतवणूक करावीअसं आवाहन गौडा यांनी या वेळी केलं

बड्मिंटन भारताचा अव्वल बॅडमिंजपू किदंबी श्रीकांत यानं डेन्मार्क खुल्या स्पर्धेच्या उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे ओडेन्स इथं झालेल्या सामन्यात श्रीकांतनं त्याच्या कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याला सहजगत्या पराभत करून पुरुष एकेरीच्या उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला भान अथय्या भारतातल्या पहिल्या ऑस्कर पारितोषिक विजेत्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेशभूषेकरिता प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता त्यांच्या पार्थिव देहावर दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापुरात जन्मलेल्या अथय्या अलिकडच्या काळापर्यंत चित्रप क्षेत्रात सक्रिय होत्या

के चंद्रशेखर राव यांनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला हैदराबाद सह अन्य ठिकाणी मदत आणि बचाव कार्य अजूनही वेगानं सुरू आहे पाऊस कर्नाटक कर्ना क्रिमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली

पाऊस महाराष्ट् महाराष्ट्रात आजही सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुद्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला काल राज्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेतला शेती घर आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेऊन त्यांनी सर्व यंत्रणांना या पुढच्या काळात मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत राज्यात उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत तसंच तीनही संरक्षण दलांना तातडीच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती ठाकरे यांनी दिली पंढरपूरमध्ये भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दर्घातततल दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उप मुख्य मंत्री अजित पवार यांनी आज दिले उद्याही महाराष्ट्राच्या किनार पट्टीच्या भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते तसंच समुद्रही खवळलेला राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विक्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार